यावेळी सामुहिक राष्ट्रगीतगान झाले राज्यपालांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी व पोलिसांना महाराष्ट्र दिनाच्या श्भेच्छा दिल्या

संय्क्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहती देणाऱ्या हतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी हतात्मा चौक येथील स्मारकास प्ष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलेराज्य विधानसभेचे मा

नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते सकाळी विधान भवन म्ंबई इथं ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्णे येथील विधानभवन प्रांगणात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले विदर्भ महाराष्ट्र दिन विदर्भातील सर्वच जिल्ह्याच्या म्ख्यालयात महाराष्ट्र दिन करोनाच्या वाढत्या संसर्ग पाहता मागील वर्षाप्रमाणेच साधेपणाने साजरा करण्यात आला नागपूर प्रशासकीय विभागाचे मुख्यालय असणा या विभागीय आय्क्त कार्यालयामध्ये नागपूरचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते म्ख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले लसीकरणाच्या माध्यमातूनच कोरोनावर मात करता येणार आहे त्यामुळे अत्यंत शांततेत व शिस्तबदध पदधतीने ही मोहीम पार पडण्यास नागरिकांनी मदत करावी तसेच या संकटावर यशस्वीपणे मात करण्यासाठी नागरिकांनी कोरोनाच्या त्रिस्त्रीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात म्ख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे पालकमंत्री स्निल केदार यांनी ध्वजारोहण केले भंडारा येथे पालकमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी ध्वजारोहण केले तर गोंदीया येथे पाणी प्रवठा राज्यमंत्री संजय बन्सोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात म्ख्य ध्वजारोहण केले गडचिरोलीत राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिनानिमित ध्वजारोहण करण्यात आले यंदा पोलिस दलाने नक्षल्यांना धडा शिकविल्याबददल त्यांनी पोलिसांचे कौतूक केले अमरावतीच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण आज अमरावती प्रशासकीय विभागाचे म्ख्यालय असलेल्या विभागीय आय्क्त कार्यालयात झाले ब्लडाणा जिल्हयात पालकमंत्री ना राजेंद्र शिंगणे वाशीम जिल्ह्यात शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजरोहन करण्यात आले

यवतमाळ संदिपान भूमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्र दिनाप्रसंगी सर्वच जिल्ह्यांनी करोनामुक्तीचा संकल्प करावा असे आवाहन केले

यामध्ये गडचिरोली अहेरी व अमरावतीच्या मेलघाट सारखे द्र्गम क्षेत्रातील संस्थाचा समावेश आहे

मेघे ग्र्पद्वारे संचालित नेल्सन हॉस्पिटलतर्फे नागपूरातील वर्धा रोड स्थित प्राईड हॉटेल येथे कोवीड केअर सेंटरच्या रुपाने उपलब्ध आहे आणि ही स्विधा रुग्णांना निश्चितच लाभदायक ठरेल असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केले सदर स्विधेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं यावेळी हिंगण्याचे आमदार समीर मेघे हे प्राम्ख्याने उपस्थित होते

भारतीय रेल्वे मालवाहत्कीसाठीची देय रक्कम भरण्यासाठी भारतीय रेल्वेनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यान्सार आता देय रक्कम फबीडीच्या पोर्टलवरून ऑनलाईन पदधतीनं भरावी लागेल देय रक्कम भरण्यासाठी नेट बँकींग नई फटी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आणि डॅशबोर्डावरच्या य्पीआय पर्यायाचा वापर करता येणार आहे

आयात श्ल्क कोरोना चाचण्यांसंबंधी उपकरणं आणि औषधं यांच्यावरील आयात श्ल्क प्ढील सहा महिन्यांसाठी रदद करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे चाचण्या वाढवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळावं या हेतूनं हा निर्णय घेण्यात आला आहे

विश्वजीत कदम कोरोनाचा वाढता प्राद्भाव व तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील सनफ्लॅग कंपनीजवळ प्रस्तावित जम्बो कोविड रुग्णालयाच्या जागेची पाहणी आज पालकमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी केली

भारतीय जन संचार भारतीय जन संचार संस्थान सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार स्वायत संस्थान पश्चिम क्षेत्रीय केंद्र अमरावतीच्यावतीनं महाराष्ट्र दिनाचं औचित्य साध्न महाराष्ट्राच्या पत्रकारितेचं राष्ट्रीय महत्व विषयावर विशेष आभासी व्याख्यान आयोजित केलं गेलं

भारतक्मार राऊत म्हणाले महाराष्ट्राच्या संत तुकारामांच्या अभंगापासून ते थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांपर्यंत अशा सर्व बाबींचे राष्ट्रीय महत्व आहे त्याला राष्ट्रीय कंगोरे आहेत तसेच महाराष्ट्राची पत्रकारितेची राष्ट्रीय महतब असल्याचे सांगत डॉ भारतक्मार राऊत यांनी मराठी पत्रकारितेचा इतिहास सांगितला म्ख्यमंत्री राज्यात लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळे रुग्णसंख्या काहीशी स्थिरावली असल्याचं मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी काल सांगितलं महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातल्या जनतेला त्यांनी समाज माध्यमांद्वारे संबोधीत केलं

आदिवासी बांधवांसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना थेट अन्दान वाटपाचा श्भारंभ म्ख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज ऑनलाईन पध्दतीने झाला कोरोनाचे संकट अजूनही स्रुच आहे याचे द्वष्परिणाम शहराबरोबरच ग्रामीण आणि आदिवासी भागातही होत आहेत आदिवासी क्टूंबाना दिलासा देण्यासाठी खावटी अन्दान योजना सुरू केली आहे